व्यभिचार ही चूक मानता येते आणि ते घटस्फोटाचं कारणही मानता येईल मात्र तो फौजदारी गुन्हा नाही असं न्यायालयानं सांगितलं

स्वच्छ भारत अभियानात सातारा जिल्हा देशात उत्कृष्ट ठरला आहे

संपूर्ण ग्रामस्वच्छता अभियान असो की निर्मलग्राम अभियान असो यापैकी प्रत्येक अभियानात सातारा जिल्हा देशभरात पहिल्या क्रमांकावर राहिला आहे स्वच्छतेच्या बाबतीत सातारा जिल्हा देशात पुन्हा एकदा ठळकपणे समोर आल्यामुळे सातारा जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी आणि स्वच्छता मिशनचं कार्य अधोरेखित झाले आहे प्णे शहराच्या मध्यभागातून जाणाऱ्या नवीन खडकवासला कालव्याला आज सकाळी जनता वसहतीजवळ भगदाड पडल्यामुळे लाखो लिटर पाणी दांडेकर पुलावरून सिंहगड रस्त्यावर आलं त्यामुळे हा रस्ता बंद करावा लागला

या प्रकारची माहिती मिळताच पालिका तसंच जलसंपदा विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहचले असून कालव्यातला पाण्याचा विसर्ग थाबवला आहे शिवाय महावितरणनं या भागाचा वीज पुरवठा खंडीत केला आहे सिंहगड रस्ता बंद झाल्यामुळे दत्त वाड़ी शास्त्री रस्ता सदाशिव पेठ नवी पेठ या भागात वाहतूक कोंडी झाली होती अल्पवयीन मुलींचा विनयभंग आणि बलात्कारच्या एकूण तेरा प्रकरणांमधील आरोपी रेहान कुरेशी याला नवी मुंबईच्या गुन्हे शाखेनं मीरारोड परिसरातून काल अटक केली नवी मंबईचे पोलीस उपआयुक्त तुषार जोशी यांनी आज ही माहिती दिली नवी मुंबई ठाणे पालघर जिल्ह्यातल्या अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याचे आरोप त्याच्यावर आहेत सीसीटीव्ही फुटेजवरुन त्याची ओळख पटवल्याचं पोलीसांनी सांगितलं पालघर जिल्ह्यात केंद्र सरकारच्या आवास योजनेचा लाभ लोकांना मिळत असून बऱ्याच लोकांची आता स्वतः ची पक्क्यां घराचं स्वप्न पूर्ण होत आहेत पालघर जिल्ह्यातल्या माहीम शांतीनगर थेल्या लाभार्थी मेघा तरे यांची प्रतिक्रिया ऐकूया

याच बरोबर केंद्र सरकारनं रुसा अर्थात राष्ट्रीय उच्चतम शिक्षा अभियानांतर्गत राज्यात पालघर आणि वाशिम ध्वं दोन नवीन आदर्श महाविद्यालयं सुरू करायचं जाहीर केलं आहे दारुबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात मद्य तस्करीसाठी खासगी आरामगाङ्यांचा वापर होत असल्याचा प्रकार उघड झाला आहे यवतमाळ पोलिसांनी काल रात्री पांढरकवडा मार्गावर छापा मारुन एक आरामबस एक दुचाकी आणि सुमारे एक लाख रुपयांच्या देशी तसंच विदेशी मद्याच्या साठ्यासह दोन तस्करांना अटक केली

येत्या दोन दिवसात दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्रातल्या काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल तर उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातल्या तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे दक्षिण कोकणातल्या तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा हवामान खात्यानं दिला आहे